या निवडण्कीतले भाजपा उमेदवार किसन कथोरे यांनी आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे नाना पटोले यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला शेतक यांच्या समस्यांची जाण असलेले नाना पटोले यांची सभागृहाच्या अध्यक्षपदी तर प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करुन आपली मतं मांडणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल सर्व पक्षीय सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे विधानसभेच्या अध्यक्षपदावर आपली बिनविरोध निवड केल्याबद्दल नाना पटोले यांनीही सभागृहातल्या सर्व सदस्यांचे आभार मानले कुणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली देवेंद्र फडणवीस यांचं केवळ विरोधी पक्षनेता म्हणून नाही तर सभागृहातला एक जबाबदार नेता म्हणून आपण त्यांचं अभिनंदन करतो अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ अजित पवार धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाड काँप्रेसचे नेते बाळासाहेब थोरात प्रहारचे नेते बच्चू कडू बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर समाजवादी पक्षाचे अबु आझमी यांनी देखील अध्यक्षपदावर नाना पटोले तर विरोधीपक्षनेते म्हणून देवेद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं राज्य विधीमंडळाच्या सदस्यांसमोर आज दुपारी चार वाजता राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे अमरावती जिल्ह्यात खरीप हंगाम संपूष्टात आल्यानं रब्बीच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे जमिनीत आर्द्रता असल्यानं आणि थंडीची तीव्रता काही प्रमाणात वाटू लागल्यानं हरभरा पेरणीसाठी हे पोषक वातावरण असल्याचे कृषी विभागानं सांगितलं यंदाच्या रब्बी हंगामात किमान अडीच लाख हेक्टर क्षेत्र राहणार आहे

संपूर्ण जगाची समस्या असलेल्या एड्स या रोगा विषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आज एड्स विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण सोसायटी मुंबई च्या सूचनेप्रमाणे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात जनजागृतीपर जागतिक पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे अकोला जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीनंही आज जागतिक एड्स दिनानिमित्त अकोल्यात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं

प्रियंका रेड्डी प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात आज धरणं आंदोलन झालं वूई वॉन्ट जस्टीस प्रियंका रेडिंड को इन्साफ दो अशा आशयाच्या घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या जिल्ह्यात ठिकठिकाणी यासंबंधी निवेदनं देण्यात आली आहेत यूनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्यानं दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार टप्प्यात मिशन इंद्रधनृष्य मोहिम वाशिम जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे

राज्यातल्या पश्चिम घाट गड किल्ले लेणी आणि वनसंपदा यांचं दर्शन या रोड शो मधे घडवण्यात आलं पश्चिम बंगालमधल्या अनेक पर्यटन आणि यात्रा कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुषांच्या व्हॉली बॉल संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे